ऑक्सफर्डआणिऍस्ट्राझेनिकायाकंपन्यांच्यालसींचेलाखोडोस पुढीलकाहीदिवसांतमध्यमआणिकमीउत्पन्नअसलेल्या देशांनावितरितकरण्यातयेतील

देशांनीभारतातनिर्मितीझालेल्यालसींचीमागणीकेली असल्याचंपरराष्ट्रमंत्रालयानंजारीकेलेल्यानिवेदनांतम्हटलं आहे

लसनिर्यातहोणाऱ्यादेशांमध्ये विविधटप्प्यात होणा यालसीकरणकार्यक्रमासाठीयाप्रक्रियेतीलव्यवस्थापक कोल्डचैनसाठीकामकरणारेअधिकारी संपर्कअधिकारीतसेच डेटाव्यवस्थापकयांनाआवश्यकअसलेलंदोनदिवसीय प्रशिक्षणसुरुझालंआहेअशीमाहितीहीपरराष्ट्रमंत्रालयानं दिलीआहे

आजपासूनहीसुनावणीसुरु होणारहोती राज्य सरकारचेवकिलमुकुलरोहतगीयांनीन्यायालयासमोरही सुनावणीऑनलाईनपद्धतीनंनघेताप्रत्यक्षरित्याघेण्याची विनंतीकेली

कर्मचाऱ्यांनालसदेण्यातआलीअसूनकाहीठिकाणीसायंकाळीउशिरापर्यंतलसीकरणसुरुहोतं

लसघेतल्यानंतरगंभीरप्रतिकूलपरिणामझाल्याचीघटनाझालीनसून आजहीलसीकरणसुरूआहे

प्रदीपव्यासयांनीसांगितलं

गुरूगोबिन्दसिंह यांचं जीवन मानवतेसाठी पेरणादायी राहिलं आहे त्यांनी समानतेचा लढा दिला असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्रीनरेन्द्रमोदीयांनीही गुरूगोबिन्दसिंहजयन्तीनिमित्त शुभेच्छादिल्या आहेत त्याचं जीवन न्यायपूर्ण समाजनिर्मितीसाठी समर्पित होतं असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे पुढच्यामहिन्यातभारतातहोणाऱ्याचारकसोटीक्रिकेटमालिकेसाठीकर्णधारविराटकोहलीचंभारतीयसंघातपुनरागमनझालंआहे कालभारतीयक्रकेटनियंत्रकमंडळानंपहिल्यादोनकसोटींसाठीभारतीयसंघाचीघोषणाकेली

यापार्श्वभूमीवरकॅपिटॉल मारतीच्यापरिसरांतअभूतपुर्वसुरक्षाव्यवस्थाकरण्यातआलीआहे नॅशनलगार्डसमनगेल्याआठवड्यापासूनचकॅपिटॉलवरयेण्याससुरुवातझालीआहे

राज्यातल्यासर्वजिल्ह्यातहीयोजनाराबवलीजाणारआहे

संघटनांनाआपापसातअनौपचारिकगटतयारकरावाआणित्यांच्यामागण्यांसंदर्भातसरकारलामसुदासादरकरावा असंकृषीमंत्रीनरेंद्रसिंगतोमरयांनीशेतकऱ्यांनासांगितलं दिल्लीतसध्याअसलेल्याथंडहवामानबाबतआंदोलनकरणाऱ्याशेतकऱ्यांचीसरकारला चिंताआहे चर्चेच्यामाध्यमातूनलवकरचतोङगानिघेल याबाबतकेंद्रसरकारसकारात्मकअसल्याचंप्रतिपादनतोमरयांनीकेलं

मुंबईपोलिसांनीकाळमहामूव्हीवाहिनीच्यामुख्यकार्यकारीअधिकारीसंजयवर्मायांनाअटककेली काहीचित्रपटांचेबेकायदाप्रसारणकेल्याच्याआरोपावरूनत्यांनाअटककरण्यातआली

भाविकांनीओळखपत्रसोबतठेवणंआवश्यकआहे